यावेळी मोदी यांनी विविध राज्यांचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या मुलांना संबोधित केलं स्वातंत्र्यलढ्यात आपण ब्रिटीशांना छोडो भारत असं आवाहन केलं होतं आता देश स्वच्छ करण्यासाठी गंदगी भारत छोडो अशी घोषणा दिली पाहिजे असं सांगत स्वच्छाग्रहींची ही चळवळ मुलांनी पुढे न्यायला हवी अशी अपेक्षा पंतप्रधानांनी व्यक्त केली ते म्हणाले

राष्ट्रीय स्वच्छता केंद्र जगातल्या सर्वात मोठं वर्तन परिवर्तन करणाऱ्या स्वच्छ भारत अभियान या मोहिमेची कथा येणाऱ्या पिढ्यांना ऐकवत राहील

एक लाख कोटी रुपयांचा निधी या योजनेसाठी उभारला गेला आहे

सुमारे साडे आठ कोटी शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे कृषी विपणन एक देश एक बाजार ही योजना राज्यातही लागू झाली असून त्यासाठी सर्व प्रकारच्या शेतमालाच्या नियमन मुक्तीचे आदेश राज्य शासनानं पणन संचालकांना दिले आहेत या आदेशामुळे बाजार समितीच्या आवाराव्यतिरिक्त कुठेही शेतमालाची खरेदी विक्री शक्य होणार आहे त्यावर कोणतंही शुल्क आकारलं जाणार नाही मात्र ही योजना लागू करतानाच राज्यात बाजार समित्यांचं अस्तित्वही कायम ठेवण्यात आलं आहे शेतकऱ्यांना जास्तीत जास्त दर कसा मिळेल विपणन प्रक्रियेतल्या सर्व घटकांना चांगल्या सोयी सुविधा आणि शेतकऱ्यांना आवश्यक सेवा कशी देता येईल याकडे बाजार समित्यांना अधिक लक्ष द्यावं लागणार आहे नव्या आदेशामुळे शेतकऱ्यांच्या थेट बांधावर जाऊनही व्यापारी त्यांचा शेतमाल खरेदी करू शकणार आहेत

यापूर्वी हा आदेश केवळ फळं आणि भाजीपाल्यासाठी लागू होता मात्र आता सर्व प्रकारच्या अन्न धान्याचाही त्यात समावेश करण्यात आल्याचं पणन संचालक सतीश सोनी यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं पुरी ट्विट नागरी विमान वाहतूक महासंचालनालयानं दिलेल्या इशाऱ्यानुसार अतिरिक्त प्रमाणातील रबराचा साठा साचलेलं पाणी धावपट्टीवर पडलेल्या भेगा या सुरक्षिततेशी संबंधित मुद्द्यांवर कोळिकोड विमानतळाचं संचालन करणाऱ्यांनी यापूर्वीच योग्य कार्यवाही केली होती असं नागरी विमान वाहतूक मंत्री हरदीपसिंग प्री यांनी म्हटलं आहे सुरक्षिततेच्या उपायांबाबत हलगर्जीपणा केल्याबद्दल डीजीसीएनं कोळिकोड विमानतळाच्या संचालकांना गेल्या वर्षी कारणे दाखवा नोटीस बजावली होती अशा आशयचं वृत्त प्रसार माध्यमांमध्ये प्रसिद्ध झालं होतं त्याबाबत पुरी यांनी ट्विटरवरून हा खुलासा केला आहे

राष्ट्रीय सरासरीपेक्षा अधिक मृत्यूदर असलेल्या राज्यांना केंद्र सरकार हा मृत्युदर घटवण्यात मदत करत असल्याचं केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं काल सांगितलं

ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करु शकता आमचं ट्विटर हँडल ऍट ए आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेड़ियो या आमच्या युट्युब चॅनेलवर

अनेक शाळांत ऑनलाईन अभ्यासक्रम सुरु झालाय पण दूर डोंगरात असणाऱ्या आदिवासी पाड्यांवर ऑनलाईन वर्गासाठी नेट्वर्कच नाही कोणी ग्रुजी येऊन तिथं शिकवतील तर ते पण शक्य नाही

नाग्या महादू वसतिगृहाचे संचालक उदय आईर यांची हि संकल्पना त्यांनी या आदिवासी वस्त्यावरच्या आठवी ते दहावी शिकलेल्या मुली निवडल्या त्यांना मार्गदर्शन करून वह्या पुस्तक पुरवून वर्ग सुरु केले त्या शाळेतल्या शिक्षकांमार्फत मिळणारा आॅनलाईन अभ्यासक्रम सुद्धा शिकवतात गेले दोन महिने रोज तीन तास याप्रमाणे हे वर्ग स्रु आहेत या शिकवणाऱ्या मुलींना वसतिगृहाच्या वतीन मानधन स्ुद्धा दिल जात सोशल डिस्टंसिंग राखत मास्कचा वापर करत जिल्ह्यातल्या आठ आदिवासी पाड्यांवर या शाळा सुरु आहेत आकाशवाणी बातम्यांसाठी सिंधुद्गहून निलेश जोशी

या रेल्वेमुळं शेतकऱ्यांच्या वाहतूक खर्चात आणि वेळेत मोठी बचत झाली आहे

त्यामुळे भविष्यात शेतकऱ्यांसाठी मालवाहत्कीचा हा पर्याय खूपच फायदेशीर ठरणार आहे

यापुढे दर आठवड्याला ही रेल्वे धावणार आहे

काही कारणामुळे वाटेतील मार्गावर मालाचं नुकसान झाल्यास रेल्वेच्या नियमानुसार संबंधित शेतकऱ्याला त्याची नुकसान भरपाई देखील मिळणार आहे सध्या पथदर्शी प्रकल्प म्हणून ही गाडी पाठवली जात असल्यानं त्याला वातानुकूलित डबे जोडण्यात आलेले नाहीत मात्र भविष्यात ती सुविधा देखील उपलब्ध होणार असल्याचं रेल्वे अधिकाऱ्यांनी सांगितलं

क्लग्रू नागपूर नागपूर इथल्या राष्ट्रसंत तूकडोजी महाराज विद्यापीठाच्या कूलगूरूपदी डॉक्टर सूभाष चौधरी यांची निय्क्ती करण्यात आली आहे राज्यपाल आणि क्लपती भगतसिंह कोश्यारी यांनी काल ही घोषणा केली डॉक्टर चौधरी यांची नियुक्ती पाच वर्षांसाठी आहे स्थापत्य अभियांत्रिकी विषयात आचार्य पदवी प्राप्त करणारे डॉक्टर चौधरी यांनी नागपूरच्या जे डी अभियांत्रिकी आणि व्यवस्थापन महाविद्यालयाचं प्राचार्यपद भूषवलं आहे

विद्यापीठाचा संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभाग हा पदव्युत्तर पदविका अभ्यासक्रम या वर्षापासून सूरु करत आहे कोणत्याही शाखेची पदवी असलेल्याना या अभ्यासक्रमाला प्रवेश घेता येणार आहे

केवळ छत्रपती शिवाजी महाराज ही संकल्पना घेऊन तयार करण्यात आलेला हा पहिलाच अभ्यासक्रम आहे असं संरक्षण आणि सामरिक शास्त्र विभागाचे प्रमुख डॉ विजय खरे यांनी काल आकाशवाणीशी बोलताना सांगितलं

राज्यातला एकमेव आदिवासी शेती समूह म्हणून या तालुक्यातला म्हाळूंगे गावातला शेती समूह ओळखला जातो आजच्या आदिवासीवासी दिनानिमित्त या शेती समूहाची ही यशकथा

त्यांनी शंभर एकर क्षेत्रावर समूह शेती करायला सुरुवात केली या समूह शेतीनं आज जोरदार म्संडी मारली आहे टाळेबंदीच्या काळात या आदिवासी शेतकऱ्यांनी शंभर एकर क्षेत्रामध्ये स्थानिक पिकांबरोबरच परदेशी भाज्यांची ही निर्मिती करून या भाज्यांना मुंबईसारख्या शहरांमध्ये बाजारपेठ मिळवली आहे तिथे विक्री करून एकरी वर्षाकाठी एक ते दीड लाख रुपयाचं उत्पन्न शेतकरी बांधवांनी घेतलं आहे टाळेबंदीत तर हे आदिवासी बांधवां मुंबईमधील प्रतिबंधित क्षेत्रातल्या सोसायट्यांसाठी देवदूत ठरले या सोसायट्यांमध्ये नागरिकांच्या गरजांनुसार बॉक्सतमध्ये पॅकिंग करून त्यांना घरपोच भाजीपाला या समूह शेती गटाकडून अजूनही दिला जात आहे विषमुक्त शेतीच्या प्रयोगातून तयार करण्यात आलेला भाजीपाला थेट शहरी भागातील गरजवंत ग्राहकापर्यंत पोहोचवण्याची संधी या आदिवासी शेतकरी बांधवांना मिळाली आणि भरघोस उत्पादन घेण्याची किमयाही त्यांनी साधली आहे आकाशवाणी बातम्यांसाठी मनोज सातप्ते अहमदनगर

सांस्कृतिक सभा आणि कार्यक्रमांवर निर्बंध आहेत त्यामुळे जागतिक आदिवासी दिन साजरा करत असताना सर्व आदिवासी संघटनांनी आणि बांधवांनी सांस्कृतिक कार्यक्रमांऐवजी आरोग्य विषयक कार्यक्रम राबवून जनजागृती करावी ती करतानाही सामाजिक अंतर मास्क आणि सॅनिटायझरचा वापर करावा असं अवाहन जिल्हाधिकारी डॉ कैलास शिंदे यांनी केलं आहे मेटे मराठा आरक्षणाच्या मृद्यावर महाविकास आघाडी सरकारकडून बाजू मांडली जाताना दिसत नाही आरक्षणासाठी स्थापन करण्यात आलेल्या उपसमितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण हे आहेत मात्र त्यांनी आजवर कोणत्याही प्रकाराचे निर्णय घेतले नाही त्यामुळे अशोक चव्हाण यांना या पदावरून हटवण्यात यावे अशी मागणी आमदार विनायक मेटे यांनी केली आहे मराठा समन्वय समितीची बैठक काल पूण्यात पार पडली या बैठकीनंतर ते वार्ताहरांशी बोलत होते गोगलगाय अमरावती जिल्ह्यात काही भागातील शेतकऱ्यांसमोर यंदा शंखी गोगलगायीचं संकट उभं ठाकलं आहे त्यांचा बंदोबस्त करणं कठीण झालं असून कीटकनाशक फवारणीला ती जुमानत नसल्यानं शेतकरी हतबल झाले आहेत हवामान हवामान खात्याच्या अंदाजानुसार आज कोकणात सर्वत्र विदर्भात अनेक ठिकाणी तर मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात काही ठिकाणी हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता आहे उद्याही पाऊसमान असंच राहील मंगळवारपासून मात्र पून्हा पावसाचं प्रमाण वाढण्याची शक्यता आहे

तुम्ही मात्र शक्यतो घरीच राहा निरोगी राहा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार